बंदरांना अधिक स्वायत्तता देणारं विधेयक राज्यसभेत मंजूर नाशिकमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठीजिल्हा निवडणूक आराखडा जाहीर आणि हिवाळा संपताना आलेला सुखद गारवा अल्पजीवीच ठरण्याची शक्यता मोदी लोकसभा नवे कृषी कायदे शेतकरी हिताचे असून त्यामुळे बाजार समित्या बंद होणार नाहीत त्या सुरूच राहतील तसंच शेतकऱ्यांना यापुढेही किमान हमी भाव मिळेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत बोलताना दिली राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारदर्शक ठरावावरील चर्चेला त्यांनी काल लोकसभेत उत्तर दिलं बदलत्या काळानुसार कायद्यात सुधारणा करण किंवा नवे कायदे आणण गरजेचं आहे लोकसभेबरोबरच केंद्र सरकारही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा आदर करतं म्हणूनच सरकार मधले वरिष्ठ मंत्री सातत्यानं शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत शेतकऱ्यांच्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करायला सरकार तयार असून त्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधानांनी काल पुन्हा लोकसभेच्या माध्यमातून केलं काही जण शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सत्य लवकरच समोर येईल असं मोदी म्हणाले कोविड नंतरच्या काळात एका नव्या जागतिक व्यवस्थेचा उदय होत आहे आणि यात योगदान द्यायचं की नाही हे देशातल्या प्रत्येक नागरिकानं ठरवायचं आहे असं मोदी म्हणाले भारत कोविड संकटातून उभारी घेत आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे भारत आता केवळ मूकपणे बघ्याची भूमिका घेणारा देश राहिलेला नाही आता जगातला एक सशक्त बलशाली देश म्हणून आपल्याला पुढे यायचं आहे आणि त्यासाठी आत्मनिर्भर भारत व्होकल फॉर लोकल हा मूलमंत्र महत्त्वाचा ठरणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या डॉक्टर्स परिचारिका स्वच्छता कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले

देशातल्या प्रमुख बंदरांच्या नियमन संचालन आणि नियोजनाची तरतूद या विधेयकात असून बंदरांना अधिक स्वायत्तता देणारं हे विधेयक आहे

देशातल्या प्रत्येक महत्त्वाच्या बंदरासाठी प्राधिकरण मंडळ स्थापन करण्याची तरतूद यात आहे

त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते त्याचप्रमाणे गुआना चे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद इरफान ली पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे संयुक्त राष्ट्र संघाच्या उपसचिव अमिना मोहम्मद यांचीही या कार्यक्रमात भाषण झाली

केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे

या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे

केंद्र सरकारनं नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो सेवेकरीता केलेल्या तरतूदीनंतर राज्य सरकार आपला वाटा देईल काय याबाबतच्या चर्चेवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार बोलत होते इंट्रो केळकर संग्रहालय पुण्यातल्या प्रसिद्ध राजा दिनकर केळकर संग्रहा लयातला दुर्मिळ वस्तूंचा अनमोल आणि निवडक ठेवा लवकरच परदेशामधल्या संग्रहप्रेमींनाही प्रत्यक्ष पाहता येणार आहे परदेशामधल्या निवडक प्रदर्शनांमध्ये या संग्रहालयातल्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत ऐकू या यासंबंधीचा वृत्तांत स्क्रिप्ट जुन्या वस्तूंमध्ये रुची असणारे संग्रहप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुण्याचं वैभव समजल्या जाणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयातला दूर्मिळ वस्तूंचा निवडक ठेवा सातासमुद्रापारच्या संग्रहप्रेमींनाही प्रत्यक्ष पाहता येणार आहे वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित दूर्मिळ वस्तूंची प्रदर्शनं परदेशांत आयोजित केली जात असतात अशा प्रदर्शनांमध्ये आता राजा दिनकर केळकर संग्रहालयातल्या निवडक वस्तूही ठेवल्या जाणार आहेत संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी यासंदर्भातली माहिती दिली भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळाचे अध्यक्ष डॉ विनय सहस्त्रब्रुद्धे यांनी नुकतीच या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही दिली आहे आभासी सहलीच्या माध्यमातून सध्या हे संग्रहालय परदेशी अभ्यासकांसाठी खूलं असलं तरी प्रदर्शनाच्या माध्यमातून वस्तूंचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना शक्य होण्याच्या दृष्टीनं योजना राबवण्याचा निर्धार डॉ सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केला आकाशवाणी बातम्यांसाठी विनायक सोमणी यांच्यासह मंदार कुलकर्णी पुणे इंट्रो झाडं दत्तक पर्यावरण रक्षणाबाबत होत असलेल्या जागृतीमुळे आजकाल झाडं दत्तक घेण्याचे प्रकार नवीन राहिले नाहीत पण अनेकदा त्या दत्तकविधानाचं पुढं काय होतं याचा अतिशय विदारक अनुभवही पाहायला मिळतो प्रण्याच्या ग्रामीण भागात मात्र या उपक्रमाला नात्यांची जोड देऊन भावनिक बंध निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे स्क्रिप्ट आपल्या घरातील नातू अथवा नातीच्या नावाने एखादे झाड वाढवण्याचा संकल्प करण त्यातून त्या झाडाशी आपलं वेगळ्या प्रकारचं आणि अतिशय जिव्हाळ्याचं नातं निर्माण होणं आपल्या कुटुंबातील एक घटक या नात्यानं आपण त्या वृक्षाची निगा राखण त्याची जोपासना करण याचा सुखद अनुभव सध्या मुळशी तालुक्यातील आदरवाडीचे ग्रामस्थ घेत आहेत

या कुटुंबांचा घटक बनलेली ही वनराई आदरवाडीची नैसर्गिक संपदा आणि शोभा देखील वाढवत आहे पर्यावरण रक्षणाचा हा प्रयोग ग्रामीण भागातच अधिक चांगल्या पद्धतीनं रुजवण्याचा बापट यांचा प्रयत्न आहे

एकूण चार टप्प्यामध्ये या निवडणुका घेण्याकरता जिल्हा निवडणूक आराखडा जाहीर करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी दिली आहे कोविड साथीमुळे राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबविण्यात आलेल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे सुरू करण्याबाबत शासनान नुकतेच आदेश दिले आहेत त्यानुसार ही तयारी सुरू करण्यात आली आहे

पाच ग्रामपंचायती गाव पॅनलनं जिंकल्या आहेत अलिबाग तरूंग अधीक्षक अलिबाग कारागृहाचे अधीक्षक अंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना तुरुंगात मोबाईल पुरवल्यामुळे त्यांच्यावर कारागृह महानिरीक्षकांनी ही कारवाई केली आहे खातेनिहाय चौकशीनंतर अंबादास पाटील यांच्यावर कारवाई झाली आहे

याप्रकरणी संशयावरून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे जळलेल्या बस टाळेबंदी पासून बंद होत्या ओबीसी मेळावा सांगलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या तारखेबाबत वाद समोर आले आहेत

गोदामातला लहान सिलेंडर फुटल्यानं आग लागली आणि ती पसरून गोदामातल्या सिलेंडरचेएकामागोमाग एक स्फोट झाले

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं म्हाडा म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे दक्षिण मुंबईतल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत ना म जोशी मार्ग लोअर परळ इथं पुनर्वसन इमारती उभारण्यात येत आहेत

वसंतोत्सव प्ण्याच्या सांस्कृतिक पटलावरचा मानबिंदू समजला जाणारा वसंतोत्सव यंदा कोणताही खंड न पडता आयोजित होणार आहे

वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या वसंतोत्सवाचं हे सलग चौदावं वर्ष आहे वसंतोत्सव यंदा डॉ वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी दिली महोत्सवात ध्रपद गायन शास्त्रीय गायन तालवाद्य दक्षिणात्य आणि हिंदु्स्थानी संगीत अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेता येणार असल्याचही देशपांडे यांनी सांगितलं डोंगरगाव पक्षी वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पाजवळच्या सेलू तालुक्यातल्या डोंगरगाव तलावावर बहार नेचर फाऊंडेशनच्या वतीनं पक्षीनिरीक्षण आणि पक्षीगणना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या पक्षीगणनेत पन्नास प्रजातींचे पक्षी आढळून आले तलाव परिसरातली पाण्याची पातळी कमी होताच हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी या परिसरात दाखल होतात बहार नेचर फाउंडेशननं वर्धा जिल्ह्यात आढळणाऱ्या पक्ष्यांची सूची प्रकाशित केली आहे आणि त्यात नोंद असलेले अनेक पक्षी डोंगरगाव तलावावर आढळणारे आहेत

यासाठी अंगणवाडी परिसरातील पक्षांना चारा आणि पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अंगणवाडी परिसरातील झाडा झुडपांवर पक्ष्यांना पाण्यासाठी छोटी भांडी मडकीआणि खाण्यासाठी पदार्थ असलेली भांडी झाडावर लटकवण्यात आली आहेत या उपक्रमामुळे बालकांवर निसर्गावर आणि पक्ष्यांवर प्रेम करण्याचा तसंच भूतदया अंगी बाळगून निसर्गाशी मैत्री करण्याचा संदेश दिला जात आहे निधन अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे माजी आमदार एडवोकेट

यंदाच्या हिवाळ्यात राज्याच्या पूर्व सीमेवरचे जिल्हे वगळता थंडीचा कडाका क्ठेच जाणवला नाही आता उन्हाळ्याचे वेध लागले असताना आलेला हा काहीसा स्खद गारवा हिवाळ्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो आहे संपूर्ण राज्यात हवामान कोरडं आहे आणि तूर्तास तरी ते कोरडंच राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे